महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातल्या

महसूल विभागाच्या अधिपत्याखाली काम करणा या वसुली यंत्रणांनी आचारसंहिता काळात तटस्थ आणि निःपक्षपातीपणक्रिम करावं

दिल्ली विमानतळावर त्याचं आगमन होताच एन

ए नं आधी कबूल कत्याप्रमाण त्याला सुरक्षा उपलब्ध करुन दिली

बोबडझिाणि न्यायमूर्ती एस

नझीर यांच्या पीठाला सांगितलं जर सज्जन कुमार याला जामीनावर सोडलं तर तन्प्रियाला अनुसरुन नसद्वअसं सीबीआयच्या वतीनं महाधिवक्ता तुषार महिबा यांनी पीठाला सांगितलं लष्करी अधिकाऱ्यांची अर्धवार्षिक परिषद आजपासून नवी दिल्ली बें सुरु झाली

असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं हविंथक शांती दलाच्या स्वरुपात त्रिपोलीमध्या तैनात करण्यात आलं होतं भारत पाकिस्तानवर आक्रमण करत्ती अशा अर्थाचं विधान कल्प्रिाबद्दल सरकारनं पाकिस्तानच्या पर्राष्ट्र मंत्र्यांचा निषधीकला आह हेअिंतिशय बन्त्रिमाबदार आणि बसील वक्तव्य असल्याचं भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आह भारत विरुद्ध मलश्रिया महिला हॉकी स्पर्धेतला तिसरा सामना आज क्वालालंपूर क्वाळिला जाणार आहा

अन्य एका सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला सहाव्या पराभवाला सामोरं जावं लागलं